मराठवाड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय तातडीनं घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि साखर उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावेळी विविध पूरस्कारांनी गौरवण्यात आलं नाताळ प्रभू येशूच्या स्तूतीची गाणी गात आणि एकमेकांना येशूच्या जन्मोत्सवाच्या आणि नवीन वर्षांच्या शुभेच्छा देत आज पुण्यात सर्वत्र नाताळचा सण साजरा करण्यात आला नाताळनिमित्त शहरातल्या अनेक चर्चमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते काल रात्री दहा वाजल्यापासूनच येशूचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी हजारो नागरिक चर्चमध्ये जमले होते मध्यरात्री केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला अनेक चर्चमध्ये आकर्षक देखावे रोषणाई करण्यात आली होती मानवी साखळी नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज पुण्यात मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले वारजे माळवाडी स्वारगेट कोथरूड हडपसर उत्तमनगर आदी भागात मानवी साखळी करून या कायद्याला पाठींबा दर्शवण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते

ल भोळे आणि डॉ यशवंत सुमंत स्मृती पुरस्कारांचं वितरण राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ

वर्ध्याच्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीनं हे पुरस्कार देण्यात आले कोल्हापूरचे डॉ अरुण शिंदे पालघरचे ब्रायन लोबो आणि नांदेडचे डॉ अभय दातार यांना यावेळी गौरवण्यात आलं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ अशोक चौसाळकर यांना या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं कौशल्य प्रशिक्षण आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचं करिअर घडवत असताना प्रत्येकानं क्रमिक शिक्षणाबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाचाही अंगीकार करायला हवा असं मत पुणे महानगरपालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना एकबोटे यांनी आज पुण्यात व्यक्त केलं यशस्वी संस्था आणि टाटा मोटर्स कंपनीनं घेतलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्र प्रदान करताना त्या बोलत होत्या

अभिवादन दिनाच्या अनुषंगानं वाहतुक व्यवस्थेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते माजी सैनिक बैठक शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या कार्यकारी मंडळाची बैठक आज पुण्यात झाली पदोन्नती निवृत्ती वेतन सेवाज्येष्ठता याबाबतच्या प्रलंबित मागण्यावर यावेळी चर्चा झाली नव्या शासनाकडे या मागण्या मांडू त्या मंजूर झाल्या नाहीत तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला

यामध्ये प्रतिक धर्माधिकारी लौकीक ताथेड अनिष कामथ वर्धन डोंगरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपुर्व फेरी गाठली म्हाळूंगे बालेवाडी इथं होणा या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची पिंपरी चिंचवड परीसरातील मल्लांची निवड चाचणी रहाटणी इथं आज झाली

हवामान प्णे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ हवामान होतं संध्याकाळनंतर काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली

नमस्कार